यांचं प्रतिपादन आणि आंतरराज्यीय बनावट इनव्हॉईस व्यवहाराचं रॅकेट महाराष्ट्रात नागपूर इथं उघडकीस

जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील एका टोल नाक्याजवळ सुरक्षा दलांकडून आज पहाटे तपास मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला

हे दहशतवादी एका टूकमधून काश्मीर खोऱ्याकडे निघाले होते शोध मोहीम आणि चकमक अद्याप सुरू आहे सुरक्षेच्या कारणांसाठी जम्मू श्रीनगर महामार्गा वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे राष्ट्रपती आपल्या देशातल्या प्राचीन विद्यापीठांची ज्ञान आणि संशोधनाची परंपरा जपण आवश्यक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या चौथ्या वार्षिक पदवी प्रदान समारंभाला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना ते काल बोलत होते

जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम अशी ज्ञानकेंद्र उभारण्यासाठी विद्वज्जनांनी पुढे यावं असं आवाहन त्यांनी भारतातल्या तज्ञांना केलं केंद्रीय शिक्षण मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक या कार्यक्रमाला उपस्थित होते नवं शैक्षणिक धोरण राबवताना विद्यापीठांची भूमिका महत्त्वपूर्ण असते असं निशंक यावेळी म्हणाले पोखरीयाल भारताच्या नव्या शैक्षणिक धोरणातही मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला असून स्वातंत्र्यानंतरचं सर्वाधिक समर्थन मिळवणारं हे धोरण असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक यांनी काल सांगितलं महाराष्ट्रात पुणे इथं महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरकमहोत्सवी वर्ष पूर्ती निमित आय़ोजित व्याख्यानमालेत काल द्रुक श्राव्य माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरण आणि कोविड काळातील शैक्षणिक घडामोडी या विषयांवर निशंक बोलत होते या शैक्षणिक धोरणात अध्यापकांच्या विकासालाही सर्वोच्च प्राध्यान दिलं असून संशोधनाला विशेष महत्व दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं मातृभाषेतून शिक्षण देऊनच जगातल्या मोठ्या देशांनी प्रगत राष्ट्राचा दर्जा मिळवला आहे

काही जणांचा विरोध असूनही विद्यार्थ्यांचं भवितव्य लक्षात घेऊन ठामपणे राबवलेल्या परीक्षांचा चांगला परिणाम झाला असं ते म्हणाले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

त्यावेळी हा करदाता अस्तित्वातच नसल्याचं आढळून आलं पुढील तपासात जीएसटी पोर्टल वर कर भरण्यासाठी अपलोड केलेला करदात्याचा निवासी पत्ता म्हणून असलेलं वीजदेयक आणि इतर कागदपत्रही बनावट आणि अवैधरीत्या बनविलेली आढळली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

त्यामुळे उघडयावर शौचाला न जाणे आणि शौचालयाचा वापर करणे हे चांगल्या आरोग्यासाठी आपण आवर्जून पाळले पाहिजे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 शाश्वत स्वच्छता आणि हवामान बदल असा यंदाच्या शौचालय दिवसाचा प्रमुख विषय आहे

यात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स तसंच बायो टेक्नॉलॉजी या कार्यक्षेत्रातील प्रमुख तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या प्रभावावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे या संमेलनात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मोरिसन स्विस संघाचे उपाध्यक्ष गाय पारमेलीन आणि अन्य अनेक जागतिक महत्वाच्या व्यक्ती सहभागी होणार आहेत

सायबर सेक्युर्टी आणि एग्रि टेक क्षेत्रात कर्नाटक आणि नेदरलँड दरम्यान या वेळी करार केले जाणार आहेत

टी बी टी बी म्हणजे क्षयरोग पूर्णपणे नाहीसा करण्यासाठी विचार नेतृत्व सामाजिक उद्योजकता सामर्थ्यशाली सामाजिक आणि राजकीय बांधिलकी ठेवत जनआंदोलन निर्माण करण्याची गरज असल्याचं आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे

देशातील टी बी रुग्ण शोधण्यासाठीचे आपले प्रयत्न आपण तिपटीने वाढवल्याचं ते म्हणाले

जीवनशैलीशी संबंधित रोगांबद्दल सतर्क राहण्याचं आवाहनही यावेळी विजयभास्कर यांनी केलं